मात्र आपल्या नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध ज्ञामील असलब्धा दहशतवादी म्होरक्यांविरुद्ध कायदधीर कारवाई करण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत राहणार असल्याचं भारतानं म्हटलं आह असूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषददी मांडणाऱ्या आणि त्याला पाठिंबा दध्यिऱ्या सर्व दश्येच्यिरतानं आभार मानलेआहती राफले विमान खरद्दी संदर्भातली गोपनीय माहिती उघड करून याचिकाकर्त्यांनी दद्यांची सुरक्षा संकटात आणल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आह

ऑस्ट्र्र्सियाचा उस्मान ख्वाजा सामनावीर आणि मालिकावीरही ठरला